याच दरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजनही होणार आहे फेणी नदीवर उभारण्यात आलेल्या या पुलामुळे ईशान्य भारत आणि बांगलादेशमधील दळणवळणाला गती मिळणार आहे भारतातील सबरूम आणि बांगलादेशमधील रामगढ दरम्यान हा सेतू उभारण्यात आला आहे यामुळे त्रिप्रा हे भारताचं ईशान्येकडील प्रवेशद्वार म्हणून भरभराटीस येईल

सबरूम इथं एकात्मिक तपासणी नाक्याच्या कामाचं भूमिपूजनही मोदी यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती आकाशवाणीच्या ढाका इथल्या प्रतिनिधीन दिली आहे राष्ट्रपती दौरा राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून तीन दिवस तमिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत

लोकसभेमध्ये आज रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अनुदानाच्या मागण्यांबाबत चर्चा आणि गरज पडल्यास मतदान होणार आहे दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील कायद्यांमध्ये द्वितीय सुधारणा विधेयक मांडलं जाणार असून अनुसूचित जातीविषयीच्या घटनात्मक सुधारणा विधेयकावरही चर्चा अपेक्षित आहे

महिला दिन बिर्ला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी काल संसदेतल्या महिला सदस्य आणि महिला पत्रकारांबरोबर संवाद साधला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यादेखील यावेळी उपस्थित होत्या महिलांनी समाजाच्या विकासात मोठं योगदान दिलं असून त्या राजकीय आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात मोलाची भूमिका बजावत असल्याचं बिर्ला यांनी यावेळी सांगितलं गुणवत्ता संयमआत्मविश्वास आणि प्रबल इच्छाशक्ती या गुणांच्या जोरावर महिला पंचायतीपासून संसदेपर्यंत सर्व माध्यमांतून देशसेवा करत आहेत महिला दिनानिमित्त काल केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांनीही दिल्लीत अक्षय पात्र या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं

विद्यमान मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल हे माजुली मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी त्यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि आसाम गण परिषदेचे अध्यक्ष अतुल बोरा उपस्थित असतील या टप्प्यात राज्यातले अनेक मोठे नेते रिंगणात आहेत सोनोवाल आणि बोरा यांच्यासह कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रिपून बोरा रायजोर दलाचे नेते अखिल गोगोई भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा अध्यक्ष हितेंद्रनाथ गोस्वामी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत केरळ निवडणक केरळमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावत करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे मतदार यादीत नाव नोंदवण्याचा आज अखेरचा दिवस आहे यानंतर नव्या नावांचा समावेश करून पुरवणी मतदार यादी जाहीर केली जाणार आहे

राज्यात जागा वाटपाबाबत अद्यापही चर्चा पूर्ण झाली नसून अण्णा द्रमुक पक्षानं डीएमडीके या सहकारी पक्षाला जागावाटप केलेलं नाही

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुतेक पक्षांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत पुदुच्चेरीतही अद्याप जागावाटपावर चर्चा सुरू आहे जे ई ई देशभरात घेण्यात आलेल्या जे ई ई मुख्य परिक्षेचे निकाल काल जाहीर करण्यात आले असून राष्ट्रीय चाचणी यंत्रणेनं दिलेल्या माहितीनुसार सहा उमेदवारांना शंभर पर्सेंटाईल मिळाले आहेत या विद्यार्थ्यांमध्ये दिल्लीचे प्रवर कटारिया आणि रंजीम प्रबल दास गुजरातचा अनंत कृष्णा किदाम्बी महाराष्ट्रातील सिद्धार्थ मुखर्जी चंडीगढचा गुरुमित सिंग आणि राजस्थानचा साकेत झा यांचा समावेश आहे

त्यासाठी साडेसहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती

विद्यार्थ्यांना परीक्षा देणं सुकर व्हावं आणि आपले गुण सुधारण्याची संधी मिळावी म्हणून या वर्षीपासून ही परीक्षा वर्षातून चार वेळा घेण्यात येणार आहे

मृतांमध्ये रेल्वेचे एक वरिष्ठ अधिकारी शीघ्र कृती दलाचा एक जवान आणि एक कोलकता पोलीस दलाच्या एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कालच घटनास्थळाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली

दरम्यान रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत मदत कार्यात आणि चौकशीत रेल्वेतर्फे पश्चिम बंगाल सरकारला सर्व प्रकारे मदत केली जाईल असं आश्वासनही गोयल यांनी दिलं कोलकत्यातल्या या आगीत जीवित हानी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे

दिल्ली आर्थिक पाहणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी काल अर्थसंकल्पी अधिवेशनादरम्यान विधानसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला

भारताचा स्ट्रायकर मनदीप सिंग यानं अखेरच्या क्षणी महत्वाचा गोल करत संघाला विजय मिळवून दिला ब्रिटनबरोबरील आधीचा सामना अनिर्णीत झाला होता युरोप दौऱ्यात भारतीय संघ जर्मनीबरोबरही दोन सामने खेळला

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपल कोरोनावरील लसीकरणाचा दुसरा टप्पा दोन श्रेणीतील नागरिकांसाठी सुरु झाला आहे त्याचा आवश्य लाभ घ्या संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार